आकाशवाणी नागपूर काही ठळक बातम्या

शिक्षकदिनाच्या आजच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांशी संवाद साधणार

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधल्या नागरिकांसाठी माध्यमांनी दलित शब्दाचा वापर करू नये अशा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सूचना

एम्सच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाला नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात येत्या सहा सप्टेंबरपासून सुरूवात

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला आज पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी राष्ट्रीय पूरस्कार विजेत्या शिक्षकांशी संवाद साधणार आहेत उद्या नवी दिल्ली इथं होणाऱ्या एका कार्यक्रमात उपराष्ट्रपती श्री एम व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते हे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येतील

नवीन योजना अधिक पारदर्शी निःपक्ष आणि उत्कृष्टतेचा सन्मान करणारी असावी असा त्यामागचा उद्देश आहे शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी देशभरातील शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत भारताला गुरूशिष्य परंपरेचा समृद्ध वारसा मिळाला आहे या वारशाच्या माध्यमातून आपल्या शिष्यांना सत्याच्या मार्गावर नेणारे अनेक महान गुरू आपल्याला लाभले आहेत हे मोठे सुदैव आहे असं राष्ट्रपर्तींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे शिक्षक दिनाच्या औचित्यानं नागपूर शहर आणि जिल्हयातील शिक्षकांकरिता मेट्रो जॉय राईड चं आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर शहर ग्रामीण आणि जिल्हा परिषद विभाग नागपूरच्या सौजव्यानं हा उपकम राबविण्यात आला होता

जॉय राईडदरम्यान शिक्षकांचा उत्साह ओसंड्रन वाहत होता

नागपूर मेट्रो ही उपयुक्त सेवा ठरेल जागतिक दर्जाचं कार्य यात झालं आहे भविष्यात नागपूर मेट्रो नागरिकांसाठी अतिशय उपयुक्त आणि सोयीस्कर ठरणार असल्यानं ते सुरक्षेच्या दृष्टीनं देखील फायदेशीर आहे त्यामुळं सर्वानी मेट्रोचा जास्तीत जास्त उपयोग करावा असं मत शिक्षक मतदारसंघाचे आमदार श्री ना

गाणार यांनी व्यक्त केलं जॉय राईडमध्ये उपस्थित शिक्षकांनी पारंपरिक वेशभूषेत आणि डोक्यावर फेटे घालून शिक्षक दिवस साजरा केला यावेळी उपस्थित शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करत शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सार्वजनिक वाहनांचा उपयोग करावा जेणेकरून प्रदूषणावर आळा घालण्यास मदत होईल असं सांगितलं अनुसूचित जाती आणि जमातीमधल्या नागरिकांसाठी माध्यमांनी दलित हा शब्द वापरू नये अशी सूचना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं केली आहे उच्च न्यायालयाच्या यावर्षी जून महिन्याच्या आदेशावरून मंत्रालयानं हे निर्देश दिले आहेत इंग्रजी भाषेतल्या शेडयूल्ड कास्ट या शब्दाचं इतर कोणत्या राष्ट्रीय भाषेत भाषांतर हे सरकारी कामकाज प्रमाणपत्र आणि अन्य प्रकरणातच केलं जाऊ शकतं असं मंत्रालयानं म्हटलं आहे मंत्रालयानं यावर्षी मार्च महिन्यात काढलेल्या अधिसूचनेत केंद्र आणि राज्य सरकारांनाही दलित या शब्दाऐवजी अब्रुसूचित जाती अब्रुसूचित जमाती हा शब्द वापरण्याचा सल्ला दिला होता कुपोषणविरूद्ध लढा देण्याकरिता सप्टेंबर हा महिना देशभरात राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा केला जात आहे या निमित्त कुपोषण रक्तक्षय जन्मतः अप्र च्या वजनाची बालकं यासारख्या समस्यांबाबत जनजाग्रती निर्माण करण्याकरिता महिला आणि बाल विकास मंत्रालयानं विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत किशोरवयीन मुली तसंच गर्भवतींच्या पोषणावर या महिन्यात विशेष लक्ष केंद्रीत केलं जाईल सहा वर्षाखालची मुलं किशोरवयीन मुली आणि गर्भवतींच्या पोषणात कमबद्ध रितीनं सुधारणा करणं हा या अभियानाचा हेतू आहे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद प्ररोहित याच्या अर्जाची सुनावणी करायला सर्वोच्च व्यायालयानं आज नकार दिला आपलं अपहरण आणि छळ झाल्याचा आरोप पुरोहितनं केला असून याची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची मागणी या अर्जात केली आहे या टप्प्यावर या अर्जाची सुनावणी केल्यास बॉम्बस्फोट खटल्यावर त्याचा परिणाम होईल त्यामुळं अर्जदारानं याबाबतीत कनिष्ठ न्यायालयात जावं असं व्यायालयानं सांगितलं

याचा केवळ विदर्भ आणि महाराष्ट्रातील इतर भागांचा याचा फायदा होणार नसून छत्तीसगड मध्य प्रदेश आणि झारखंड या राज्यांनाही होणार असल्याचं प्रतिपादन अखिल भारतीय आय्रर्विज्ञान संस्था अर्थात एम्सचे उपसंचालक ले कर्नल मनोजक्रमार बक्षी यांनी केलं

त्यानिमित्त आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता एम्स स्थापन करण्यात राज्य सरकारचं तसंच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अभिमन्यू निसवाडे यांचं मोलाचं सहकार्य लाभल्याचं त्यांनी नमूद केलं येत्या काही महिन्यात मिहानमध्ये बाह्यरूग्ण विभाग स्ररू करण्याची योजना असल्याचही त्यांनी यावेळी सांगितलं

कौशल्य आणि ज्ञान या दोन्ही गोष्टी आत्मसात करण्याचा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना यावेळी दिला

या प्रदर्शनीचं उद्घाटन नागपूरच्या महापौर श्रीमती नंदा जिचकार यांच्या हस्ते होईल पोषक आहार प्रदर्शनीमध्ये नागप्ररातील तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असेल बाल्यावस्था आणि पौगंडावस्थेतील मुर्लींसाठी विशेष आहाराचं तर प्रजननशील अवस्थेतील स्त्रियांसाठी समतोल आहारावर मार्गदर्शन यावेळी करण्यात येईल

कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार श्री निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नांवरून मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षण मंत्री श्री विनोद तावडे यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला

या संदर्भात श्री डावखरे श्री नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री श्री विनोद तावडे यांना निवेदन दिलं होतं त्याचबरोबर सातत्यानं पाठपुरावा सुरू होता

तसंच प्रत्येक शाळेत संचमाव्यता झाल्यानंतर दीड महिन्यात रिक्त ग्रंथपालपदांचा आढावा घेण्याचा निर्णय झाला उर्वरित जागांवर अर्धवेळ ग्रंथपालांचे समायोजन केलं जाणार आहे जिल्हयासह विदर्भात फवारणीच्या विषबाधेनं अनेक शेतकऱ्यांचा बळी गेला तर शेकडो शेतकऱ्यांना विषबाधा झाली गत काही वर्षापासून विषबाधेच प्रकारात वाढ झाल्यानं शेतकऱ्यांसोबतच मजूरही हादरले आहेत शेतात फवारणी करण्यासाठी मजूर मिळणं कठीण झालं आहे अशा परिस्थितीत शेतकरी आणि शेतमज्ररांची फवारण करताना काळजी घ्यावी असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे त्यासाठी विविध उपाययोजना सुचविल्या आहेत पिकांवरील किडींच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना किट्कनाशकांची फवारणी करावी लागते अनेक शेतकरी कीड लवकर नियंत्रणात यावी यासाठी अतिजहाल किटकनाशके फवारतात त्यातून विषबाधेचं प्रमाण गत काही वर्षापासून वाढले आहे विदर्भातील सर्वच जिल्हयांमध्ये विषबाधेचे रूग्ण आढळून आले गतवर्षी अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला ब्रलढाणा जिल्हयाच्या खामगाव तालुक्यातल्या टेंभूर्णा इथं स्क्रब टायफसचा आजार पसरल्यानं ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त होत होती

टेंभूर्णा इथं स्क्रब टायफसचा पहिला रूग्ण आढळल्यानंतर ही तपासणी करण्यात आली मात्र या गंभीर आजाराचा इतर कोणीही रूग्ण आढळून आला नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

प्रयोगशाळेत त्यांच्या चाचण्या केल्यानंतर हा आजार झाल्याचं सिद्ध झालं आहे त्यामुळं जिल्हयातील संपूर्ण आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे यवतमाळ जिल्हयातील गोर गरीब आणि सामान्य नागरिकांना वैद्यकीय उपचाराबाबत आवश्यक माहिती सरकारच्या वतीनं देण्यात येणाऱ्या वैद्यकीय स्रुविधा आदींबाबत माहिती होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वैद्यकीय मदत कक्ष उघडण्यात आला आहे

याबरोबरच आजचं प्रार्दोशक बातमीपत्र संपलं

नमस्कार